स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू काश्मीरची समस्या कायम होती आणि दहशतवादही फोफावला होता मात्र आता केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देश शांततेची नवी पहाट अनुभवत आहे असं ते म्हणाले विघटनवादाचा समूळ नाश करण्याच्या दिशेनं देशाची वेगानं वाटचाल होत असून एक दिवस हा विघटनवाद पूर्णपणे संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रांनी एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप नं करण्यामुळेच प्रादेशिक शांतता अबाधित राहील असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे

प्रादेशिक शांतता अबाधित राखण्यासाठी पाकिस्तान वगळता अन्य शेजारी देशांबरोबर भारत चर्चा करत आहे असं ते म्हणाले केवळ एका देशाच्या वर्तनामुळे सार्कचं विकासाबाबतचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही असा आरोपही त्यांनी केला नवी दिल्लीत राजपथावरच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्ररथांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुरस्कार प्रदान केले आसामच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचा तर ओडीशा आणि उत्तरप्रदेशच्या चित्ररथाला संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला मंत्रालय आणि विभाग गटांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जलशक्ती अभियानाचे चित्ररथ सर्वोत्तम ठरले केंद्रीय सार्वजनिक कार्य विभागाच्या वित्ररथाला विशेष पारितोषिक मिळालं

भारताच्या दौऱ्यावर आलेले लक्झेमबर्गचे परराष्ट्रमंत्री जीन असेल बॉर्न यांनी आज नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली या बळ्कीत दोन्ही नेत्यांनी परस्परांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला तसंच व्यापार आर्थिक सहकार्य अंतराळ राजकीय आणि धोरणात्मक संबंधांबाबत चर्चा केली दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय राजकीय संबंध अधिक दृढ करण्याबाबतही दोघांमध्ये सहमती झाली

देशभरातल्या बँक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या धोरणात्मक व्यावसायिक निर्णयांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं वेळोवेळी केला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे वस्तुनिष्ठ व्यावसायिक अपयश आणि भ्रष्टाचार या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचाच दृष्टीकोन केंद्र सरकारनं आजवर बाळगल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे विरोधी पथकानं जेएनयूचा विद्यार्थी शारजिल इमाम याला बिहारमधून अटक केली पोलिसांनी जेहानाबाद जिल्ह्यातल्या काको पोलिस स्थानकांच्या हद्दीत त्याला ताब्यात घेतलं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी निदर्शनादरम्यान भडकाऊ भाषणं केल्याबद्दल त्याच्यावर अनेक ठिकाणी खटले दाखल झाले आहेत

पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातून झालेल्या एका हिंदु मुलीच्या अपहरणाबाबत भारतानं आज पाकिस्तानला खडसावलं पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातल्या वरीष्ठं अधिकाऱ्याला बोलावून घेऊन भारतानं कडक निषेध व्यक्त केला या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करून अल्पसंख्य हिंदूंसह सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भारतानं या वेळी केली तसच असे नृशंस गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना ताबडतोब शासन करावं अशी सूचनाही केली